लातूर इथं महाआघाडीचउिमद्वार मच्छिंद्र कामंत यांच्या प्रचारासाठी राजस्थानचउिपमूख्यमंत्री सचिन पायलट यांची काल सभा झाली

वंचित बहुजन आघाडीचरिमध्वार यशपाल भिंगखिंच्या प्रचारार्थ तरोडा बुद्दुक इथं काल प्रचार फ्री काढण्यात आली बीड मतदार संघात आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप शिवसत्त्री रिपाई रासप रयत क्रांती महायुतीच्या उमेखार डॉ

यावळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला प्रवाशांच्या समस्या जाणून घस्तित्या

ते आज पुण्यात प्रचारसभेत बोलत होते या निवडणुकीत प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात घडवून आणलेल्या विकासाची चांगली हवा असून काँप्रेसची अवस्था बिकट आहे असं ते म्हणाले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे फक्त व्हेंट मॅनेजमेंट असतं अशी टीकाही आठवले यांनी केली लोकसभख्या उद्या होणा या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या मतदानाचा आढावा घप्तिरा रडिओ ब्रीज हा कार्यक्रम उद्या रात्री सव्वा आठ तखाठ वाजून बघाळीस मिनिटं असा प्रसारित होणार आह आकाशवाणी मुंबई विभागाच्या प्रादश्रिक वृत्तविभागातर्फे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित होईल या कार्यक्रमात उद्या मतदान होणा या राज्यातल्या सात लोकसभा मतदार संघातलक आकाशवाणीचब्रितमीदार आणि तज्ञ सहभागी होतील नवं मतदारांनी आपलं पहिलं मत पुलवामा हल्ल्यात शहीद झालखिा जवानांसाठी समर्पित करावं या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची स्वतहून दखल घक्त निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल मागवला आहा लेष्कराच्या कार्याचा राजकीय प्रचारासाठी वापर करू नया असा इशारा निवडणूक आयोगानं याआधी दिला होता त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा अहवाल मागवला आह क्राल लातूर जिल्ह्यातील औसा इथल्या सभ प्रधानमंत्र्यांनी ह क्रिकव्य कलि होतं आणि त्यावर आक्ष वितकाँग्रस्तआणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आयोगानं याबाबत कारवाई करावी अशी मागणी कल्ली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रदर्शित करण्यावर निवडणुक आयोगानं बंदी घातली आहे एखादा राजकीय पक्ष अथवा राजकीय व्यक्ती त्यांचं महत्त्व सांगणारा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करणं किंवा ा ज्ञेक्ट्रॉनिक माध्यमांमधून प्रसारित करणं योग्य ठरणार नाही असं आयोगानं म्हटलं आहे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी आयोगानं आज हा आदेश जारी केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं बुलडाणा जिल्ह्यात छापासत्रं सुरु असुन खामगाव शिं आज अवैधरित्या शरत्र बाळगणा या एका व्यक्तीला अटक करण्यात आलं या आरोपीकडून तलवार जप्त करण्यात आली असून काहीतरी विध्वंसक घडवण्याच्या हेतूनं तो लपून बसला होता असं पोलिसांनी सांगितलं काँग्रस्तीअध्यक्ष राहल गांधी यांनी आज अमरीी मतदारसंघातून उमध्वारी अर्ज दाखल केला